संसदेच्या उद्यापासून सुरू होणा या हिवाळी अधिवेशनाच्या पार्डीभूमीवर लोकसभा सभापती ओम बिरला यासीी काल नवी दिल्लीत सर्व पक्षाच्या नेत्यासी बैठक बोलावली होती या बैठकीत प्रधानमंत्री उपस्थित होते सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि खासदारांशी या बैठकीत विचारविनिमय झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी ट्विटद्वारे सांगितलं

बैठकीनंतर बिरला यांनी बातमीदारांशी संवाद साधला कामकाज सल्लागार समितीत चर्चा झाल्यानंतर विरोधी पक्ष सभागृहात सर्व प्रकारचे मुद्दे उपस्थित करु शकतील असं बिरला यांनी सांगितलं केंद्र सरकारनआज सर्वपक्षीय बैठक बोलावली हे राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती एम

बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन होत्या जीएसटी फॉम भरण्याच्या प्रक्रियेबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत असं सीतारामन यांनी ट्विटरद्वारे सांगितलं सीतारामन यांनी काल राजस्थान कर सल्लागार संस्था अखिल भारतीय व्यापारी संघटना भारतीय चार्टर्ड अकाउंटंटस् संस्था आणि लघू उद्योग भारती यांच्याशी सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत चर्चा केली पुढील आर्थिक वर्षापासून सुरु होणा या नव्या जीएसटी पद्धती संबंधात राष्ट्रीय स्तरावर विचार विनिमय करण्याचे निर्देश सीतारामन यांनी दिले

वादळानंतरच्या परिस्थितीची पहाणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला राज्य सचिवांनी मदत कार्याचा अहवाल सादर केला

दरम्यान चक्रीवादळामुळ नुकसान झालेल्यांना मदतीचं वाटप करण्यात राज्य सरकार राजकारण करत आहे असा आरोप भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष आणि खासदार दिलीप घोष यांनी केला

नवी दिल्लीत राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाच्या उद्वाटनाच्या वेळी ते काल बोलत होते मुक्त एकलव्य मॉडेल निवासी शाळा उभारण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं शहा म्हणाले

अब्दुल कलाम बेटावरून यशस्वी चाचणी करण्यात आली

जहाज निर्मिती केंद्रासाठी किनारपट्टीवरच्या राज्याच्या क्षमतेचा उपयोग करुन घेणं हा यामागचा उद्देश आहे या केंद्रामुळे सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग तसंच जहाजबांधणी क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल असं सावंत म्हणाले

निदर्शनाला हिंसक वळण लागलं असून त्यात दोन जण ठार तर कित्येक जण जखमी झाले आहेत

खाजगी जेट विमानाची आरामदाय वाहतूक बंद करण्याची मागणी असल्याचं एक्स्टींशन रिवेलियन गटानं सांगितलं अहिंसात्मक असहकार आंदोलन करण्यासाठी हा गट आंतरराष्ट्रीय ओळखला जातो या गटाच्या कार्यकर्त्यानी विारतीत जाण्याच्या तीन प्रवेश द्वारांवर ठिय्या आंदोलन केलं

अंगद बाजवा मेराज अहमद खान कायनन चेनई श्रेयासी सिंग आणि मानवजीत सिंह संधू या स्पधेंत भाग घेत आहेत

भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या फलंदाजाना टीकाव धरता आला नाही